शेवटच्या टप्प्यापर्यंत निर्धारित मार्गावरुन लँडरचा प्रवास सुरु होता मात्र त्यानंतर तो वेगळया मार्गाने गेला त्यानंतर लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यानं लँडरद्वारे मिळालेल्या माहितीचं विश्नेषण केलं जात आहे असं नियंत्रण कक्षानं म्हटलं आहे इस्रोच्या वैज्ञानिकांनी दाखवलेल्या अतूलनीय धैर्य आणि समपिंत वृत्तीबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी त्यांचं कौतुक केलं आहे

सगळे काही व्यवस्थित होईल अशी आपण आशा करूया असं त्यांनी वि उवरच्या संदेशात म्ह कें आहे

लँडरचा संपर्क तुटला असला तरी अद्याप अनेक आव्हानं पार करायची आहेत वैज्ञानिकांनी मनोधैर्य गमावू नये देश त्यांच्या पाठीशी आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राज्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत ते मुंबई आणि औरंगाबाद या शहरांना भे देणार आहेत मुंबई महानगर प्रदेशातल्या तीन मेट्रो मार्गांच्या बांधकामाचा पायाभरणी सोहळा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

मेट्रो भवनची पायाभरणीही प्रधानमंत्री करणार आहेत

दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत विकसित केलेला पहिला िपा अॅरिक अर्थात औरंगाबाद औद्योगिक नगराचा लोकार्पण सोहळा प्रधानमंत्र्याच्या हस्ते होणार आहे नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या इशा याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे अमेरिकन खुल्या ामिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना रशियाच्या डॉनिल मेदवेदेव आणि स्पेनच्या नादाल यांच्यात होणार आहे

पाकिस्तानचे ज्येष्ठ फिरकी गोलंदाज अब्दूल कादीर यांचं काल लाहोर इथं निधन झालं